पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला तीन लाख कोटी डॉलर एवढी म्हणजेच जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यासाठीची रुपरेषा मांडली ते आज नवी दिल्लीत आयोजित जगातिक व्यापार शिखर परिषदेत बोलत होते यासाठी देशामध्ये अनेक स्टार्ट अप सुरू करण्याचा मानस असून त्याद्वारे देशाला सर्वात आघाडीवर घेऊन जाणे शक्य असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले आमचं सरकार जात धर्म आणि भाषेच्या पलिकडे जाऊन समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी काम करत असल्याचंही ते यावेळी म्हणाले दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेतून देशवासियांशी संवाद साधणार आहेत

जम्मू आणि काश्मीरमधल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या आहेत जम्मू आणि काश्मीरमधल्या नागरिकांवर झालेले कथित हल्लयांबाबत सरकार गंभीर असल्याचंही याबाबतच्या व्रत्तात म्हटलं आहे

वन हक्क कायद्यामधल्या तरतूदींची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकार राज्यांना वेळोवेळी सूचना करत आलं असल्याचं आदिवासी व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे

भारतीय पारपत्र धारक अनिवासी नागरिक आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ऑनलाईन मतदान करुन शकतील अशा आशयाचा संदेश सामाजिक संपर्क माध्यमांवरून फिरतो आहे हा संदेश च्कीचा असल्याचं निवडणूक विभागानं म्हटलं आहे अनिवासी भारतीय नागरिकांसाठी मतदार नोंदणीची ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे परंतु मतदान करण्यासाठी संबंधितांना त्यांचं नाव असलेल्या मतदारसंघातल्या मतदान केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहूनच मतदान करावं लागेल असंही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं स्पष्ट केले आहे

सोमवारी सकाळी राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या अभिभाषणानं या अधिवेशनाला सुरुवात होईल

त्याशिवाय राज्यातल्या दष्काळी परिस्थितीवर एक आणि दोन मार्च रोजी चर्चा होणार आहे लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या या अधिवेशनात काँग्रेससह विरोधीपक्षांकडून सरकारला शेतकरी आत्महत्या तसंच कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यावरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होऊ शकतो असं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे

कांगोनी फाट्याजवळ आज पहाटे हा अपघात झाला अपघातातल्या जखमींवर अहमदनगरच्या सामान्य रुग्णालयात तसंच नेवासे इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत

मध्यरात्रीच्या सुमारास ही दर्घटना घडल्यानंतर स्थानिकांनी तातडीनं तिघा जखमींना रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषीत केलं या द्र्घटनेनंतर वैजापूर औरंगाबाद मार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती

या मार्गावर आध्निकीकरण आणि सुरक्षेसंबंधित काम सुरू असल्यानं हा निर्णय घेतल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं कळवलं आहे